राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील या सोहळ्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं बीमस्टेकच्या प्रतिनिधी देशांना आमंत्रण दिलं आहे तसंच शेजारधर्म प्रथम या तत्वाला अनुसरून किरगीझ प्रजासत्ताक आणि मॉरीशसच्या राष्ट्र प्रमुखांनाही या समारंभासाठी आमंत्रित केलं जाईल असं मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल सांगितलं दरम्यान सतराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सहा जून रोजी सुरु होण्याची शक्यता आहे

मोदी वाराणसी आपलं सरकार सबका साथ सबका विकास या तत्वाची खात्रीने अंमलबजावणी करेल आणि पारदर्शकता आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वाराणसी या आपल्या मतदारसंघातील नागरिकांना धन्यवाद देण्यासाठी काल आले असताना ते बोलत होते देशानं आपल्याला पंतप्रधान पद दिलेलं असलं तरी आपण वाराणसीच्या लोकांसाठी सर्वसामान्य सेवकच आहोत वाराणसीतील प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यानं स्वतःलाचं मोदी मानून प्रचार मोहिम यशस्वी केली अशी प्रशंसा त्यांनी केली तत्पूर्वी मोदी यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत या बंदद्वार बैठकीत झालेल्या चर्चेचं पावित्र माध्यमांनी राखावं असं त्यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं विधान परिषद महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी सांगली जिल्ह्यातले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँप्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे प्रेसं संख्याबळ असल्यामुळे काँप्रेस पक्ष ही निवडणुक लढवण्याची शक्यता नसून पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचं मानलं जात आहे या जागेसाठी येत्या सात जूनला मतदान होणार आहे

मंत्रालयात काल रस्ते रेल्वे मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला वर्धा नागपूर आणि अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरु होईल असं सांगून मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी एमएमआरडीए ला कामाचं योग्य नियोजन करण्याचे निदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

तसंच पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी पीएमसीला जमीन हस्तांतरित केली जाईल असं ते म्हणाले राज्यातल्या विविध जिल्ह्यातील पाणी टंचाईचे काही वृत्तांत आता सादर करीत आहोत हिंगोली शहर आणि जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण संकट उभं ठाकलं आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी घसरली असून केवळ मृत साठाच शिल्लक आहे त्यामुळे शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे

धरणातून पाणी चोरी थांबवली तर जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो कळमनूरी शहरातही चार दिवसाआड पाणी पुरवठअ करण्यात येत आहे वस्मत शहरालाही सिद्देश्वर धरणातूनच पाणी पुरवठा होतो येते आठ दिवसाआड पाणी सोडले जाते एकंदरीत हिंगोली जिल्हयात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून मान्सूनचे आगमान लांबणार असल्याच्या बातम्यांनी हिणगोली करांच्या चिमतेत भर घातली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली धुळे जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

विहिरी तलाव देखिल कोरडे पडले आहेत सर्वात जास्त टंचाई ध्वळे आणि शिंदखेडा तालुक्यांमध्ये अनुभवली जात आहे गेल्या दोनवर्षापासून पांझरा नदीला पूर आलेला नाही

गेल्यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरपासूनच काही गावांना टैंकरने पाणीपुरवठा केला जात होता पण आता मे महिन्यात धुळे आणि शिंदखेडा तालुक्यासोबतचसाक्री तालुक्यातही काही गावांना टँकरनं पाणीप्रवठा सुरू करावा लागला आहे धुळे शहरातही आठदिवसाआड पाणीप्रवठा होत आहे जिल्ह्यातील जनतेचे आता पावसाकडे डोळे लागले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव बारावी निकाल राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे

सुरक्षेच्या अत्यावश्यक उपायांबाबत या संस्था उदासीन असल्याचं ते म्हणाले

गृहबांधणी संस्थांच्या विविध प्रश्न आणि उपायांबाबत ठाण्यात येत्या शुक्रवारपासून तीन दिवसांचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली

आमचे प्रतिनिधी देत आहेत अधिक वृत्तांत

शेवटी त्याने नक्षल चळवळीत सहभाग नोंदवत तीन पोलिसांनचा खातमा केल्याने त्याला नक्षल केंद्रीय समितीचे सदश्य मिलींद तुमडाम यांचा अग रक्षक म्हणून जगदीशने के कुरखेडा कोरची ककोडी दलम मध्ये काम केले असून नक्षल वाद्यांना स्थनिक तेंदू पता तसंच रस्ते बांधकाम ववसायिक पैसे पुरवत असल्याची माहिती जगदीश ने दिली मात्र येत्या काही दिवसात पोलिसांच्या नक्षल विरुद्ध होणाऱ्या कार्यवाह्य पाहता जगदीशने हातातील बंदूक सोडून समाजच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी गोंदिया पोलिसानं समोर आत्मसमर्पण करण्यासाठी हजर झाला

चकमक गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील दराची मरमा या गावांच्या मध्ये असलेल्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना काल सकाळी पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली जंगलात पसार झाले घटनास्थळावरुन पोलिसांनी नक्षल्यांच्या बंद्का पिट्ट आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे पत्रकार अलिबाग शेकाप आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग इथले पत्रकार हर्षद कशाळकर यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयातील पत्रकारांनी काल अलिबागमध्ये मोचा काढला होता जिल्हयातील बह्संख्य पत्रकार या मोर्चात सहभागी झाले होते याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शिवसेनेचे उमेदवार म्हणून दोन वर्षांपूर्वी थेट निवडणूकीतून पंडित यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी आत पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे मसाप महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मसाप जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना काल पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला तर वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ भीमराव क्लकर्णी कार्यकर्ता प्रस्कार इस्राईलचे नोहा मस्सील यांना प्रदान करण्यात आला जेष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांच्या हस्ते या पुरस्कारांच वितरण झालं अधिवेशन नाशिक आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक इथं घ्यावं अशी मागणी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं साहित्य महामंडळाकडे काल करण्यात आली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना काल औरंगाबाद इथं या संदर्भातील पत्र देण्यात आलं नेमबाजी जर्मनीतल्या म्यूनिच इथं झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली

सौरभने स्वतःच्याच नावावर असलेला विश्वविक्रम मोडून काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला या विजयाबरोबरच दोघांनीही टोकियो ऑलिंपिकमधील आपलं स्थान पक्क केलं आहे